दोन्ही देशांचं परस्पर हित हा या बैठकीत चर्चेचा विषय होता पंतप्रधान मोदी यांनी जपानचे पंतप्रधान आणि नागरिकांचं रेवा या नवीन कालखंडासाठी अभिनंदन केलं जपान मध्ये ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या नथ्ररिटो राज्याभिषेक सोहळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद सहभागी होतील असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं तत्पूर्वी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या स्वागताबद्दल जपानच्या पंतप्रधानांचे आभार मानले उद्या पासूप सुरू होणाऱ्या दोन दिवसीय जी द्वेंटी बैठकी पूर्वी पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनान्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत

आज त्यांनी श्रीनगर इथं सुरक्षा दलांच्या एकीकृत मुख्यालयात त्यांनी राज्याच्या संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला शहा यांचा गृहमंत्री म्हणून हा पहिलाचं काश्मिर दौरा आहे आजच्या बैठकी पूर्वी त्यांनी अनंतनाग इथं वीरमरण आलेल्या पोलिस निरिक्षक अर्शद अहमद खान यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं

विधिमंडळाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यात भूखंड घोटाळ्याच्या आरोपा संदर्भात विरोधकांनी आज विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं या विषयावर विधानसभेत वादळी चर्चा झाली चंद्रकांत पाटील यांनीही या प्रकरणी निवेदन सादर केलं त्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार जयंत पाटील अजित पवार बाळासाहेब थोरात यांनी आक्षेप घेतला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधीमंडळ कामकाज मंत्री विनोद तावडे यांनी यासंदर्भात सरकारची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला मात्र सरकारी तिजोरी लुटण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला त्यानंतर दोन्ही बाजूंनी गदारोळ वाढल्यानं तालिका अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज आधी पंधरा मिनिटांसाठी आणि त्यानंतर वीस मिनिटांसाठी स्थगित केलं विधान परिषदेत आज धनगर आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा झाली या चर्चेत भाजपचे प्रवीण दरेकर काँग्रेसचे भाई जगताप यांच्यासह अनेकांनी आपली मत मांडली या चर्चे दरम्यान भाई जगताप यांच्या आक्षेपार्ह विधानावरून सद्नात गदारोळ झाला दोन्ही बाजूच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केल्यानं तालिका अध्यक्षांनी सदनाचं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केलं कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं अध्यक्षांना कामकाज पुन्हा स्थगित करावं लागलं

राज्यात गुटखा निर्मिती साठवणूक वाहतूक आणि विक्रीवर बंदी आहे

या दोघांनी एका व्यापाऱ्याकडून अनुक्रमे सहा हजार आणि दोन हजार रूपयांची लाच मागितली होती

मात्र जिल्ह्यात अजूनही पेरणी योग्य पाऊस झाला नाही यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

टेंभू उपसा सिंचन योजनेचं काम गतीनं पूर्ण होण्यासाठी लढा उभारण्याचा निर्धार या परिषदेत व्यक्त करण्यात आला सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख या परिषदेच्या अध्यक्षपदी होते पाणी चळवळीचे निमंत्रक वैभव नायकवडी यांच्यासह अनेक मान्यवर या परिषदेला उपस्थित होते

या स्पर्धेत ग्णतालिकेत भारत नऊ ग्णांसह तिसऱ्या स्थानावर तर वेस्ट इंडीज तीन गुणांसह आठव्या स्थानावर आहे

या विजयामुळे पाकिस्तान सात गुणांसह सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे